लाल बाहदुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान ही घोषणा दिली यालाच जोडून आपण जय अनुसंधान असा विस्तार करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशानं अटल इनोव्हशन मिशन सुरु करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सावित्रीवाई फले स्त्री शिक्षणाच्या अग्रणी थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतिदिनी काल विनम्र अभिवादन करण्यात आलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्यामुळेच राज्याला प्रोगामी म्हणून ओळख मिळाली त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करू असे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या नावानं नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याघी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या जयतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी तसंच सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

या गावांमध्ये दुष्काळ निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं

तसंच यावर्षीही दुष्काळाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला असून त्या निधीतूनही शेतकऱ्यांना पीक विमा आणि थेट स्वरुपात आर्थिक मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औरंगाबाद इथं सांगितलं

दररोज हा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दृष्टिनं हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

अशा डोंगराळ भागातून धावणान्या उपनगरीय रेल्वेची ब्रेक यंत्रणा अधिक मजबूत बनवावी लागते

ही नवी उपनगरीय गाडी पुणे मुंबई मार्गावर पाठवली जाणार असून लवकरात लवकर बोरघाटात तिची चाचणी घेण्याचा प्रस्ताव असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

अंधारातून प्रकाशाच्या दिशेनं वाटचालीची दिशा दाखवणार्या लुई ब्रेलची आज जयंती चामडं शिवायच्या ज्या सुईमुळे लहानग्या लुईचे डोळे गेले त्याच लुईनं मोठेपणी त्याच सुईघी मदत घेऊन अंधजनांच्या बोटांना वाचायला शिकवलं कसं ते सांगणारा हा वृत्तांत सादर करीत आहेत पुणे अंधजन मंडळाचे दीव्यांग युवा विद्यार्थी अनुक्रमे शंकर वाघमारे लता पांचाळ आणि पूजा पाटील ऐकूया ब्रेल मध्येच लिहीलेली ही बातमी त्यांच्याच आवाजात अभिव्यक्त होणं ही माणसाची अनिवार्य गरज त्यासाठी वेगवेगळी माध्यमं त्यानं विकसित केली सर्वात सोयीचं माध्यम ठरलं भाषा लिपी दृष्टी बाधितांसाठी मात्र हे माध्यम कुचकामी त्यामुळे त्यांनाही उपयोगाचं ठरावं अशा माध्यमाचा शोध अनेक वर्ष सुरू होता तारेत गाठी बांधून मणी ओवून पुव्वयावर अक्षरं कोरून काचेची लाकडाची अक्षरं कोरून त्यांना वाचता येईल अशि लिपी साकारण्याचे प्रयत्न झाले पण ते ही व्यवहार्य नव्हतेच लाईन टाईप लिपी आली मुवरची बिंदू लिपी आली अक्षरी साचे ठोकळे बनवले हे सगळं वाचायला काही प्रमाणात उपयोगी पडलं पण लिहायचं कसं लहानपणी चामडं शिवायच्या सुईमुळे डोळे गमावून बसलेला लुई ब्रेल तेव्हा पॅरिसच्या अंध शाळेत शिकत होता उपलब्ध साधनं वापरून तो शिकला पण आपल्या मनात साचलेलं कागदावर उतरवायचं कसं या अभिव्यक्तीसाठी साधनांच्या शोधात असतानाच त्याची गाठ एका सैनिकी अधिकाऱ्याशी पडली

अधारातही बोटांच्या स्पर्शान वाचता येणारी या घटनेनंतर लूई ब्रेलनं दिवस रात्र मेहनत केली ज्या चामडं शिवण्याच्या सुईमुळे त्याचे डोळे गेले तीच सुई वापरून त्यान जाड कागदावर उभार टिंबांची लिपी जन्माला घातली

खऱ्या अर्थानं हीच एकमेव वैश्विक लिपी कोणत्याही भाषेतला मजकूर लिहीण्याचं सामर्थ्य असलेली

पण ब्रेल लिपीचा प्रवास अजूनही अखंड सुरू आहे अंधारातून प्रकाशाकडे

अंजली निगवेकर यांची कोल्हाप्रच्या शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली डॉक्टर निगवेकर दृष्टी दिव्यांग असून त्यांनी विशेषतः गायन अध्यापनात स्वतःचा ठसा उमटविला आहे आजच्या ब्रेल दिनानिमित्त दृष्टी दिव्यांग लता पांचाळ सांगते आहे त्यांच्याबद्दल ही माहिती

त्यानंतर डॉक्टर भारती वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतशास्त्र विषयात पीएच डी

विद्यार्थिनी ते अधिविभागप्रमुख असा त्यांचा विद्यापीठातील प्रवास आहे डॉक्टर अंजली निगवेकर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अधिविभाग प्रमुखपदाची जबाबदारीही त्या तितक्याच समर्थपणे सांभाळतील असा विश्वास कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला परस्कार मराठी भाषा विभागाचे चार सर्वोच्च पुरस्कार काल जाहीर झाले

भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास जाहीर करण्यात आला आहे त्याचबरोबर या वर्षीचा डॉ अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ कल्याण काळे यांना आणि मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार झाडीबोलीचे अभ्यासक डॉ हरिशंद्र बोरकर यांना जाहीर करण्यात आला आहे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी काल एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली

आचरेकर अंत्यसंस्कार विक्रमवीर सचिन तेंडुलकर सह अनेक दिम्गज खेळाडूंना घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिव देहावर काल मंबईतील दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीवर अत्यंत शोकाकल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सघिन तेंड्लकर विनोद कांबळी चंद्रकांत पंडित या शिष्योत्तमांनी सरांच्या पार्थिवाला खांदा दिला दुपारी बारा वाजता आचरेकरांच्या पार्थिव देहाला अग्नि देण्यात आला धर्माधिकारी अंत्यसंस्कार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी नागपूरातील अंबाझरी घाटावर संपूर्ण शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले काल पहाटे दीडच्या सुमारास नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात धर्माधिकारी यांचं वृद्धापकाळाने निधन झाले